अंधेरी रुग्णालय आग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मोदी माहिती तंत्रज्ञानाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला मेट्रो रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार असल्यानं नवभारताच्या निर्मातीत महाराष्ट्र आणि पुण्याचे मोठे योगदान असेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रण्यात व्यक्त केला पूणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाचं अर्थात मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल बालेवाडी शिल्या मध्यमावर झालं त्यावेळी ते बोलत होते ही कामगिरी सरकारच्या दृढ निश्वयाप्रमाणे स्थानिक जनतेच्या भक्कम सहकार्यामुळेच शक्य झाल्याचं ते म्हणाले आपल्या भाषणाला मोदी यांनी मराठीमध्ये सुरुवात केली ते म्हणाले छत्रपती शिवाजी बाजीराव पेशवे महात्मा जोतीबा फ़ले आणि महर्षी कर्वे यांची कर्मभूमी बाळ गंगाधर टिळक गोपाळ कृष्ण गोखले आणि बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी असलेल्या पुणे शहरास मी वदन करतो तसंच पुणे आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला भरपूर प्रेम दिलं आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण मला आशीर्वाद द्यायला येथे जमला आहात त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे मेट्रो हा पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असेल पुढील वर्षाच्या अखेरीस पुण्यात बारा किलोमीटरपर्यंत मेट्रो धावेल पुण्याच्या कोनाकोपऱ्यातून दुसरीकडे कमीतकमी वेळेत जाणे शक्य होईल आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ही सर्वात उपयुक्त गोष्ट ठरेल असंही मोदी म्हणाले

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लाखो लोकांसाठी मेट्रोचा प्रवास हा वेळ वाचविणारा आणि सुखकर असणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मेटो त्यापूर्वी मोदी यांच्या हस्ते काल ठाणे जिल्ह्यात कल्याण श्रें ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रोच्या पाचव्या मार्गाचं आणि दहिसर मीरा भाईदर या नवव्या मेट्रोमार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं

संसद राफेल प्रकरणावरून झडलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फ्री त्याच्या चौकशीसाठी संयुक संसदीय समितीची मागणी कावेरी खोऱ्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचं दर्जा अशा विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं राज्यसभेतही याच मुद्द्यांवरून गोंधळ झाल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं नागरिकत्व नोंदणी आसाम व्यतिरिक्त देशात अन्यत्र कृठेही राष्ट्रीय नागरिक नोंदणीकरण कार्यक्रम राबवला जाणार नाही असं सरकारन काल स्पष्ट केलं आसाममध्ये एका विशेष कायद्याखाली हा कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यात संपूर्ण पारदर्शकता पाळण्यात येत असल्याच गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत एका प्रश्राच्या लेखी उत्तर देताना सांगितलं

कोकण पुणे नागपूर औरंगाबाद तसंच अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे

आपल्या मागण्यांच निवेदन आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिलं

बँक जालना बँक आपल्या दारी ही संकल्पना डिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून साकार होत असल्याचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे जालना बाजार समितीमध्ये काल या संदर्भात आयोजित एका कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ग्रामीण भागातले सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यावसायिक यांना बँकींग क्षेत्राशी जोडण्यासाठी डिया पोस्ट पेमेंट बैंक उपयोगी ठरत असल्याचं ते म्हणाले

कदम यांना काल जालना खेल्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयात इजर करण्यात आलं होतं त्यावेळी न्यायाधीशांनी हा निर्णय दिला धळे म न पा गटनेतेपद धूळे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी वालीबेन मंडोरे यांची तर पक्षप्रतोदपदी युवराज पाटील यांची निवड करण्यात आली

संप सोलापर सोलापर महानगरपालिका परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी अचानक बेमदत संप पुकारल्यान सोलापुरातील प्रवाशांचे हाल झाले महापालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांचं गेल्या अकरा महिन्याचं वेतन दिलेलं नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा संप केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी काल ही माहिती दिली

सत्कार लेखकाला प्रस्कार त्याच्या लेखन कार्याबद्दल मिळालेला असतो हा त्याचा सन्मान असतो म्हणून लेखकान प्रस्कार परत करू नयेत असं मत आगामी अखिल भारतीय मराठी नाट्य समेलनाचे नियोजित अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गजवी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं काल प्रेमानंद गजवी आणि आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाच्या अध्यक्ष डॉ अरुणा ढेरे या दोघांचा कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी या दोघांची डॉ मनोहर जाधव यांनी मुलाखत घेतली त्यामध्ये गजवी बोलत होते कविता हा अवघड साहित्य प्रकार आहे कविता आत्मसात करण्यासाठी साधना करावी लागते असं मत डॉ अरुणा ढेरे यांनी यावेळी व्यक्त केलं हवामान राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका कायम आहे